विदर्भात युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या दृष्टीनं नियोजन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे संयुक्त पदाधिकारी संमेलनाचं आयोजन

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार नक्षलग्रस्त राज्यांतील अधिकाऱ्यांची गडचिरोली इथं बैठक

मुंबई इथं पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत तपासणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश विदर्भात युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या दृष्टीनं नियोजन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे संयुक्त पदाधिकारी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राबवसाहेब दानवे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते

आगामी दहा वर्ष देशासाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या दरम्यान देशात भयमुक्त दारिद्र्यमुक्त आणि श्रष्टाचारमुक्त वातावरण निर्मित करून इथं अनेक विकासकामांना चालना देत जागतिक पातळीवर उत्कृष्ट देश तयार करता येईल असं ते म्हणाले

तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकांसमोर सरकारनं केलेलं कामं पोहोचली पाहिजेत असं सांगितलं तत्पूर्वा अमरावतीमध्ये महाराष्ट्रात र्पाहला भाजपा सेना महायुतीचा महामेळावा आज संपन्न झालं याप्रसंगी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अथमंत्री सुधीर म्रनगंटीवारभाजपचे रावसाहेब दानवे पाचही जिल्ह्यातील भाजपा सेनेचे लोकर्प्रार्तानधीपर्दाधिकारां उपस्तीत होते यावेळी लोकसभेसाठां भाजपा शिवसेना चे आनंदराव अडसूड हे य्रतीचे उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रचाराची आज सूरवात केलां भाजप सेनेची युती हां देशाच्या राष्ट्रीयता करोता प्रेरारत युती आहे

आगामी लोकसभा र्मिनवडण्क र्मिभय वातावरणात पार पडावी त्यासाठी जनतेला भयमुक्त वातावरणात मतदान करता यावं या कर्ारता वर्वाशम शहरात गेल्या तीन र्दिवसापासून पोलोस प्रशासनाच्यावतीन गुन्हेगार तपासणी तसंच र्पिंजण मोहोम राबवण्यात येत आहे

त्यामुळं कुठल्याही अफवांवर नागरांकांनी र्वश्वास ठेव् नये असं आवाहन वर्वाशमचे अप्पर पोलोस अधीक्षक र्वाजय चव्हान यांनी केलं आहे वचित बहजन आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी एड प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई इथं जाहिर केली

यामध्ये वर्घा मतदार संघातून घनराज वंजारी रामटेक मधून किरण रोडगे पाटनकर भंडारा गोदिया मधून एन के नान्हे गडचिरोली चिमूर मधून डॉ रमेश गजबे चंद्रपूर मधून राजेद्र महाडोळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातून प्रविण पवार अमरावती मधून ग्रुणवंत देवपारे आणि बुलढाणा लोकसभा मतदार संघातून बळीराम सिरस्कार यांचा यात समावेश आहे नागपूर लोकसभा मतदार संघासाठीच्या उमेदवारांचं नावाचा यात समावेश नाही

सुरेश माने चंद्रपूर मतदार संघातून बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्षाचे विदर्भाचे अध्यक्ष दशरथ मडावी वर्धा लोकसभा मतदार संधातून लोकजागर पक्षाचे ज्ञानेश्वर वाकुडकर अमरावती मतदार संघातून राष्ट्रीय जनसूराज्य पक्षाचे नरेद्र कठाणे रामटेक मतदार संघातून चंद्रभान रामटेके तर भंडारा गोदिया लोकसभा मतदार संघातून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे देवीदास लांजेवार यांचा समावेश आहे

सुरेश माने यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या र्भिवडणुकांतील उमेदवारांचं र्भावतव्य ठर्रावण्यात यंदा माहला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल

पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी सादरीकरणाद्वारे तपशिलवार माहिती दिली तसंच जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी प्रशासनाच्या तयारीबाबत माहिती दिली या बैठकीत चारही राज्यांच्या सीमेवर कडक बंदोबस्त करण्यात आला असून सीमावर्ती भागातील रस्ते आणि अन्य मार्गानं येजा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले

त्यामुळं र्नियंत्रण कक्षात पुरेशा मनुष्यबळासह सुसज्ज यंत्रणा उभारण्याचे भानदश अमरावती जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारां शैलेश नवाल यांनी दिले आहेत

छत्रपती शिवाजी टर्मिनसनजिक काल सायंकाळी पादचारी पूल कोसळून झालेल्या द्र्घटनेबाबत आज सायंकाळपर्यंत प्राथमिक तपास करण्याचे आणि या द्र्घटनेसाठी जबाबदार दोषी व्यक्ती शोधण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले त्याचप्रमाणे हा पूल का कोसळ्ला याबाबत उच्चस्तरीय तपास करण्याचे आदेशही त्यांनी दिले आणि मृतांच्या कुट्रंबांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची नुकसान भरपाई घोषित केली दरम्यान पादचारी पूल दुर्घटनेच्या जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी म्रंबईतल्या सेंट जॉर्ज आणि जीटी रूग्णालयात भेट घेतली जखमींच्या उपचाराविषयी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली

आरोग्यमंत्री गिरीष महाजन यावेळी उपस्थित होते